राज्यातील स्टार्टप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येणार

राज्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी फिरते दवाखोन सुरू करण्यात येणार

तसंच कडक कारवाईचे पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश आशियामधील सर्वात मोठ्या एयर शोचं आज बंगळ्रूमध्ये उदघाटन

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहात या योजनांचा प्रारंभ करण्यात आला कौशल्य विकास रोजगार आणि उदयोजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत या दोन्ही योजना राबवल्या जाणार आहेत या दोन नवीन योजनांचा प्रारंभ म्हणजे नव्या यगाची सुरुवात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात छोटे छोटे उदयोग सुरू करणं गरजेचं असून या माध्यमातूनच राज्यात उदयोग क्षेत्रात मोठं काम होणार आहे ग्रामीण भागात विविध उदयोगांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे हे लक्षात घेऊन विभागानं काम करावं यासंदर्भातल्या सरकारच्या योजनांची अंमलबजावणी वेगानं करून राज्यात समुद्धी आणावी उत्पादनाचा दर्जा चांगला राखताना उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ संशोधनावरही भर द्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

राज्य कोरोना राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली आहे हिंगोली जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही बरे झालेल्या रुग्णांची संख्या काल नवीन रुग्णांच्या दप्पट होती

फिरते दवाखाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याध्निक आणि अदययावत फिरते दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे या फिरत्या दवाखान्यात चाचणी प्रयोगशाळेची सुविधा असणार आहे

महिलांचं बाळंतपणही त्यात करता येईल इतक्या स्विधा त्यात असतील असं टोपे यांनी सांगितलं ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला प्रत्येकी दोन फिरते दवाखाने असणार आहेत मुंबईतही फिरत्या दवाखान्यात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले

अनुसूचित जातीतील सर्व पात्र विदयार्थ्यांना मॅट्टिकोत्तर शिष्यवृत्ती फ्रिशिप देशांतर्गत शिष्यवृत्ती विदयावेतन आणि तत्सम योजनांचा लाभ विदयार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत

स्टील प्लॅंट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता

सुदैवाने यात कृणाचाही मृत्यू नाही

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती रुग्णांची विचारपूस करून रुग्णांनाच्या नातेवाईकांना धीर दिला सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने वैदयकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील यांनी दिलेत

याही परिस्थितीत बसफेऱ्याचे योग्य नियोजन करुन पुलगाव आगाराने उत्पादन वाढीत चांगलीच मजल मारली आहे

जीआयएस सर्वेक्षण दिवसेंदिवस वाढते शहरीकरण नव्याने निर्माण होणारे गावठाण यातून भूमालकांचे होणारे वाद तंटे यामुळे अनेक फेरफारांची प्रकरणे कित्येक दिवस प्रलंबित राहतात यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिर्नीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन करण्यासाठी जमाबंदी आय्क्त आणि भारतीय सर्वेक्षण विभागाव्दारे संय्क्तपणे प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्याच्या यशस्वितेसाठी महसूल आणि भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूकपणे आणि जबाबदारीने कामे करावीत असे निर्देश राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख संचालक एस चोक्कलिंगम यांनी आज अमरावती येथे दिले

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीराम जोशी यांनी सांगितले की ज्येष्ठ ओंकॉलीजिस्ट रॅली संपल्यानंतर कॅन्सर बद्दल माहिती देतील

मनपातर्फे दर महिण्यात सायकल चालवून जनजागृती करण्यात येते एअरो शो आशियामधल्या सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनाचं अर्थात एअरो शोचं आज बंगळूरूमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे

एरो इंडिया प्रदर्शनाला शुभेच्छा देताना देशाच्या संरक्षण आणि हवाई क्षेत्रामध्ये अमर्याद क्षमता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या क्षेत्रातील सहकाऱ्यासाठी एरो इंडिया हे एक विशेष व्यासपीठ असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे भारत सरकारने या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी सुधारणा घडवून आणल्या आहेत यामुळे आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या प्रयत्नांना चालना मिळत असल्याचं ते म्हणाले